उद्योग क्षेत्रात साडे सहा टक्के आणि सेवा क्षेत्रात नऊ पूर्णांक सात दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे मात्र कृषी क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा आठ पूर्णांक तीन दशांश टक्के घट होणार असल्याचा अंदाज आहे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अप्रेसर राहील असंही यात नमूद केलं आहे

दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या किंवा डबघाईला आलेल्या राज्यभरातल्या पतसंस्थांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत केले जातील अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत केली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर अशी योजना तयार करणार असल्याचं ते म्हणाले अंगणवाडी आणि शाळांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या कारवाईला सामोरं जावं लागू नये म्हणून एक नवीन योजना तयार करण्याचा सरकारचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं जनावरांना होणाऱ्या लाळ खुरकत या रोगाचा प्रादु्भाव टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं केलेल्या एफएमडी लस खरेदी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराची स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करावी आणि हा चौकशी अहवाल अधिवेशन संपायच्या आत सभागृहात मांडावा असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सरकारला दिले ही लस खरेदी करण्यासाठी नियमबाह्य प्रक्रिया राबवून एका कंपनीच्या फायद्यासाठी ही लस खरेदी करायला विलंब झाला असा आरोप करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे या लस खरेदी करायला विलंब झाल्याचं सांगत शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली मात्र या खरेदी प्रक्रियेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही विरोधकांनी याचं भांडवल करू नये असं आवाहन त्यांनी केलं मराठवाडा विभागाचं विभाजन करून आयुक्तालय आणि जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी मराठवाङ्यातल्या आमदारांचा विचार घेऊन यासाठी नेमलेल्या समितीनं लवकरात लवकर अहवाल द्यावा असे निर्देशही सभापतींनी आज दिले यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी प्रश्न उपस्थित केला होता कोरेगाव भिमा दंगलीप्रकरणी आज विधान परिषदेत चर्चा सुरु झाली याप्रकरणी विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करावी दंगलीदरम्यान तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत कोरेगाव भिमा श्रेल्या स्मृतीस्तंभाच्या बाजूची तीन एकर शासकीय जागा स्तंभाला द्यावी त्याचप्रमाणे या स्तंभाची देखभाल करणाऱ्यांना ब्रिटिशांनी दिलेली दीडशे एकर जागा त्यांना पुन्हा मिळवून द्यावी अशा मागण्या काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यावेळी केल्या

त्यानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आज मुंबईसह राज्य आणि देशभर आतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहान साजरा करण्यात आला महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत महिलांच्या क्षमतेचा गौरव केवळ महिला दिनी न होता रोजच व्हायला हवा असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती जाणी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आकाशवणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे

आजच्या महिला दिनानिमित्त मुंबईत ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या अस्मिता स्वच्छता आणि आरोग्याचा आयाम ही योजना सुरू झाली महिला दिनानिमित्त रेल्वेनंही महिलांच्या कतृत्वाचा ठसा अधिक ठाशिव करणारे उपक्रम हाती घेतले असून माटंगा रोड रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरचं संपूर्ण महिला व्यवस्थापन असलेलं पहिलं रेल्वे स्थानक ठरलं आहे पुणे मुंबई दरम्यानच्या नोकरदारांमधल्या लोकप्रिय दखखनच्या राणी या गाडीची धुरा पहिल्यांदाच महिलांच्या हाती सोपवण्यात आली आहे तर पुणे बारामती आणि बारामती पुणे या गाडीच्या संपूर्ण कार्यान्वयाची जबाबदारी मध्य रेल्वे सोलापूर विभागातल्या महिला कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात आली आहे महिला दिनानिमीत्त पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला जागृती महिला आरोग्यविषयक कार्यशाळा पुस्तक प्रकाशन सत्कार समारंभ क्रिडास्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या महिला मुलींनी आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीन साजरा केला

केवळ महिलांनी त्रिक्या मोठ्या संख्येन एकत्र येऊन मानवी साखळीतून साकारलेला हा जगातला पहिलाच लोगो असल्यानं या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसनं घेतली आहे एक धाव स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी हे घोष वाक्य धेवून व बेटी बचाव हा संदेश जनमानसात पसरविण्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर महिला मर्रेखॉन स्पर्धा घेण्यात आली

महिला दिनाचं औचित्य साधून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं आज प्रथमच महिला चालकाला प्रवासी गाडी चालवायची संधी दिली सुनीता चौधरी या महिलेला हा बहुमान मिळाला

जागतिक बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज तेजी आली

मुंबई गोवा महामार्गावर लोणारे नजिक आज पहाटे झालेल्या अपघातात पाचजण जागीच ठार झाले परस्पर विरूध्द दिशेने येणारे ट्रक एकमेकावर आदळून झालेल्या या अपघातात दोन्ही ट्रक्सचे चालक आणि क्लीनर तसंच एक मोटरसायकलस्वार ठार झाला पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं अपघात एवढा भीषण होता की गाडयात अडकलेले मृतदेह काढणे देखील अशक्य झालं होतं शालेय शिक्षण आणि ग्रामीण विकास विभागातल्या कथित घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला

मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्महत्या केलेले वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांच्याबाबतीत सरकारनं दिलेला न्याय अत्यंत लाजिरवाणा आमची थट्टा उडवणारा आहे असं सांगत धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील यांनी सरकारनं दिलेला मोबदला नाकारत सरकारविरुध्द नव्यानं लढा देण्याची घोषणा आज महिला दिनी केली